पी आर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि एन आर सी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रस्तिकेविरोधात वंचित बहजन विकास आघाडीनं पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला आज राज्यभरात संमीश्र प्रतिसाद मिळत आहे वंचित बहजन आघाडीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी फिरून बंद पाळण्याचं आवाहन करताना दिसत आहेत मुंबई तसंच ठाण्यात जनजीवन सुरळीत सुरु आहे मात्र ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीन हात नाका इथं सकाळी रास्तारोको केला अकोल्यात शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयं तसंच गांधीमार्ग आणि टिळक मार्ग या शहरातल्या मुख्य बाजापेठांमधली दुकानंही बंद आहेत साताऱ्यातही बंदमुळे बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक बंद आहे हिंगोली तसंच धुळ्यात वंचित आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रॅली आणि मोर्घे काढले तसंच तसंच केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या वाशिम जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला बुलडाणा पालघर बोईसर इथं बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाला सोलापूर आणि अमरावतीत मात्र बंदला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आहे सोलापूरात बाळी वेस परिसरात बसवर दगडफेक झाली राज्य परिवहन मंडळाच्या बसही शहराच्या बाहेरच थांबवल्या जात आहेत अमरावतीतही आयर्विन चौकाजवळ दगडफेक झाल्याचं वृत्त आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली राष्ट्रीय मतदार दिवस उद्या असून मंत्रालयाला सुट्टी असल्यानं मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आजचं प्रतिज्ञा देण्यात आली सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हे राष्ट्रीय मतदार दिनाचं ब्रीद असल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं कृषी प्रदर्शनातून आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे त्यांनी आज अकोले तालुक्यात कळस ि ं चार दिवसांच्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते

रत्नागिरीत रेल्वेस्थानक मंगला हॉटेल आणि जिल्हा शासकीय रुग्णालय या तीन ठिकाणी या योजनेतलं भोजन मिळणार आहे

सिंधुदुर्ग जिल्हयातल्या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयात होणार आहे यासाठी सिंधूदूर्गनगरी इथल्या जिल्हा मुख्यालयातल्या दोन उपहारगुहांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे

राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी विशेष कौशल्यविकास कार्यक्रम राबवून पुढच्या तीन वर्षात या संस्थांचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे या संस्थाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते

यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्यासह अनेक आमदार मंत्री मुख्य सचिव अजॉय मेहता तसंच रिझर्व्ह बँक नाबार्ड राज्य सहकारी बँक आणि राज्य साखर संघाचे प्रतिनिधीही या या बैठकीला उपस्थित होते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं घेतलेल्या तलाठी आणि वाहनचालक पदाच्या परीक्षेत मृळ परीक्षार्थींच्या जागेवर तोतैया परीक्षार्थींनी परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीला आला आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते साहेबराव लहानकर यांचं आज सकाळी नांदेड धिं निधन झालं

लहानकर हे मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडा या संस्थेचे माजी प्रशासकीय अध्यक्ष तसंच नांदेड पंचायत समितीचे सभापती होते